मात्र राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता लसीकरणाला अधिक वेग येण्यासाठी केंद्र शासनाकडून लसींचा अधिकाधिक पुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा करावा अशा सूचना राज्याचे मुख्य सचिव सीताराम कृंटे यांनी काल दिल्या कोरोना लसीकरणासंदर्भात नियोजन आणि समन्वयासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्य सचिवांनी राज्यात सुरु असलेल्या लसीकरणाचा आढावा घेतला रेमडेसिवीर राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी वाढत असून त्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊन काळाबाजार होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले आहेत कोकण पुणे तसेच नागपूर विभागातील शासकीय अधिकाऱ्यांबरोबर काल द्रदूश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या कोरोनाविषयक आढावा बैठकीत ते बोलत होते

गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या हातावर शिक्का मारणे त्यांच्या घरावर स्टीकर लावणे परिसरात फलक लावणे कंटेन्मेंट झोनमध्ये बाहेरील व्यक्ती जाणार नाही याची काळजी घेणे रुग्णांशी नियमितपणे संपर्क साधून माहिती घेण्यासाठी कॉलसेंटर कार्यान्वित करणे आदी उपाययोजना आखण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले वाशिम वाशीम जिल्ह्यात रेमेडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे याचा गैरफायदा घेत काही औषधं विक्रेत या इंजेक्शनची चढया दराने विक्री करत आहेत अशा द्कानावर संबंधित विभाग कारवाई करत असून या प्रकरणी एक द्कान सील करण्यात आलं आहे महाराष्ट चेंबर ऑफ कॉमर्स कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या कडक निर्बंधांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सने विरोध दर्शवला आहे त्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यासमोर व्यापारी त्यांच गार्हाण मांडणार आहेत उद्या संध्याकाळपर्यंत राज्य शासनाने निर्णय न बदलल्यास शुक्रवारी राज्यातील सर्व व्यापारी द्काने सुरू करतील असा निर्णय संघटनेनं काल घेतला आहे व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला असल्याचं व्यापाऱ्यांच म्हणणं आहे

त्याचबरोबर सर्व केंद्रांमधे अतिरिक्त मनृष्यबळासह औषधसाठा देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे

शिवचंद्र सांगळे यांनी दिली आहे औरंगाबाद औरंगाबाद महापालिकेच्या जम्बो कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे

औरंगाबाद इथंही रात्री आठनंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली

या आदेशाची परवापासून अंमलबजावणी सुरु झाली असून यातून वैद्यकीय आणि अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत कड तपासणी अकोला अकोला इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची संपर्कमंत्री बच्चू कडू यांनी काल तपासणी केली यावेळी कडू यांनी अन्य साधारण रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाविषयी तसच प्रत्यक्ष स्वयपाक गृहात जाऊन अन्न धान्याची पाहणी केली अन्नाच्या दर्जात आणि गृणवत्तेत सुधारणा करण्याच्या सुचना त्यांनी संबंधितांना यावेळी केल्या

ही बाब गंभीर असून वाढती रुग्ण संख्या आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीनं नांदेड जिल्ह्यात आरोग्य पथक पाठवून उपाय योजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक मोरताळे यांनी ईमेलद्वारे पंतप्रधान कार्यालयाकडे केली आहे चांदवड नाशिक नाशिक जिल्ह्यातल्या चादवड इथल्या एका खासगी कोविड केंद्राला काल अचानक आग लागली यामध्ये दाखल पाच रूग्णांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत या केंद्राचं काल लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत उदघाटन होणार होते त्यापूर्वीच ही आग लागली आगीवर नियंत्रण मिळविण्यास दोन तासाहून अधिक वेळ लागला तर आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही मंबई मुंबईतील पाचपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळणाऱ्या गृहरचना सोसायट्या आता सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत

सोसायट्यांनी इमारतीबाहेर दर्शनी बाजूला तसा फलक लावणे आवश्यक असून या संदर्भातील नियमांच्या अंमलबजावणी ची जबाबदारी घ्यावी असे आदेशही पालिकेने दिले आहेत

नवी मंबई कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक ठिकाणी सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी सुरू करून परिसराचं निर्जंतुकीकरण सुरू केलं आहे बाजार बस डेपो बस स्थानकं अशा सार्वजनिक ठिकाणी ही फवारणी करण्यात येत आहे

वंचित बहजन आघाडी नांदेड नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या निर्बंधाना वंचित बहूजन आघाडी कडून विरोध दर्शवण्यात आला आगामी काळात गुढीपाडवा रमजान आणि भीम जयंती या उत्सवाच्या निमित्ताने व्यापाऱ्यांची व्यवसायाची संधी हकणार आहे